कोरोनावरील लसीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

नवरात्र उत्सवाला देशाच्या विविध भागांमध्ये पारंपरिक पद्धतीनं परंतु साधेपणानं सुरुवात

राज्यातील पूर स्थितीवर नियंत्रणासाठी वॉटर ग्रीडची स्थापना करण्याचा केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांचा महाराष्ट्र सरकारला सल्ला

न्यूझीलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न पुन्हा विजयी पंतप्रधान आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणि त्यावरील लस निर्मिती त्याचं वितरण आणि व्यवस्थापन याबाबत सविस्तर आढावा घेतला

त्यासाठी भारतीय संशोधक आणि संस्थांनी बांगलादेश श्रीलंका भूतान अफगानिस्तान मालदीव मॉरीशस नेपाळ आदी शेजारील देशांशी सहकार्य करार केले आहेत भारताने संशोधित केलेल्या कोरोना लसीचा उपयोग फक्त शेजारील राष्ट्रांपुरता मर्यादित न ठेवता त्याचा संपूर्ण जगातील इतर देशानांही लाभ मिळवून दिला पाहिजे आणि त्यासाठी आंतर राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान व्यासपीठाचाही वापर केला पाहिजे अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली

भारताचा प्रचंड भौगोलिक विस्तार पाहता सर्व भागातील नागरिकांना कोरोना लसीची त्वरित उपलब्धता होण्याच्या दृष्टीने त्याचं वितरण व्यवस्थापन याचा विविध टप्प्यातील सूक्ष्म आराखडा तयार करावा तसच कोरोना काळातही निवडणूक यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापनाने उत्तम कामगिरी केल्याच्या पार्श्वभूमीवर लस वितरण व्यवस्थेत या यंत्रणांचा ही सहभाग घ्यावा अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली कोरोना रुग्ण संख्येत घट दिसत असली तरी हा धोका टळलेला नाही त्यामुळे सार्वजनिक जीवनात सर्व सुरक्षिततेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत राहावी असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन नीती आयोगाचे प्रधान सचिव अनेक शास्त्रज्ञ सरकारच्या विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

रेड्डी प्रयोगशाळा आणि रशियाच्या लस गुंतवणूक निधी संस्थेला परवानगी दिली आहे

भारतात या लसीच्या चाचण्या विविध केंद्रावर होणार असून रोगप्रतिकारक शक्ती आणि सुरक्षा यावर चाचण्यांदरम्यान भर दिला जाणार आहे मागील महिन्यात भारतातील डॉ

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज जिम आणि फिटनेस केंद्रांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला जिम सुरू करताना आदर्श कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी केली जावी अशी सूचना ठाकरे यांनी केली फिटनेस केंद्रांना परवानगी दिली असली तरी स्टीम बाथ सौना बाथ शॉवर सामूहिक झुम्बा आणि योग यांना असलेली मनाई कायम आहे जिम आणि फिटनेस केंद्र सुरू झाल्यावर आरोग्याचे प्रश्न उद्भवू नयेत यासाठी काळजी घेण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आदर्श कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिम आणि फिटनेस केंद्रांच्या मालकांवर असून यात हलगर्जीपणा आढळल्यास त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला तेलंगण कामगिरी दक्षिण भारतातील पाच राज्यांमध्ये तेलंगण राज्यानं कोविड कामगिरी निर्देशांकात सर्वोत्तम कामगिरी केली आहे अॅडमिनीस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज फिक्की आणि तेलंगण चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थांनी या निर्देशांकाची स्थापना केली आहे कोरोनाचा सामना करण्यासाठी निर्माण केलेली पायाभूत यंत्रणा आणि इतर काही घटकांच्या आधारवर ही निवड करण्यात आली आहे तेलंगणमध्ये मास्क महाराजा या नावानं अभियान राबवून जनतेमध्ये मास्क घालण्याबाबत जनजागृती करण्यात आली असं यावेळी सांगण्यात आलं

पालकांची परवानगी असेल तरच विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार आहे महाविद्यालयातही वेळेचं नियोजन करून वर्ग भरवता येणार आहेत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कोरोनाबाबतच्या सूचनांचं काटेकोर पालन केलं जाणार आहे

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विद्यापीठं आणि उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान सुविधांच्या विकासासाठीच्या निधीचं म्हणजेच फिस्टचं फेरनियोजन केलं जात आहे यामुळं कंपन्या आणि उद्योगांना त्यांच्या संशोधन आणि विकास कामासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या आणि प्रयोग करणं सोयीचं ठरणार आहे

दिल्ली प्रदृषण राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात दिल्ली सरकारला अपयश आलं असल्याची टीका आज भाजपनं केली या संकटावर उपाय शोधण्याऐवजी दिल्ली सरकार या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा आरोप भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत केला

नऊ दिवस करण्यात येणाऱ्या या शक्तीपूजेचं महत्त्व आणि प्रथा देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरु झालेल्या या दुर्गा पूजेचा हा आढावा ध्वनी जम्मू काश्मीरमधील सुप्रसिद्ध शक्तीपीठ माता वैष्णो देवी मंदिरात आज नवरात्र उत्सवाला भक्तीपूर्ण वातावरणात सुरुवात झाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं झाल्याने देवी भक्तांमध्ये उत्साह आहे वैष्णो देवी ट्रस्टच्या वतीन शांती समृद्धी आणि भाविकांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी आजपासून महानवमीपर्यंत शत चंडी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं थेट प्रसारण या काळात दुपारी साडेबारा ते दीड या वेळेत होणार आहे तसच ट्रस्टच्या वतीन भाविकांसाठी सॅनीटायझेशन वीज पाणी आणि तयार प्रसाद पाकिटांची ही सोय करण्यात आली आहे दुर्मीळ खगोलशास्त्रीय घटना आणि कोरोना संसर्ग या पार्श्वभूमीवर कोलकत्यात यंदा दुर्गा पूजा होत आहे

आजपासून कोलकता आणि पश्चिम बंगालमधील इतर भागांमध्ये दुर्गा पूजा सुरू होत असली तरी कोरोना संसर्गाच्या स्थितीमुळं यंदा हे प्रमाण कमी आहे चंडीपथ चक्षूदान आणि घटस्थापना असे पारंपरिक विधी केले जात असून मार्गदर्शक सूचनांचं पालनही केलं जात आहे कोरोना संसर्गाच्या स्थितीमुळं गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणाऱ्या सुप्रसिद्ध गरबा कार्यक्रमावरही यावर्षी बंदी आहे मात्र मार्गदर्शक सूचनांचं पालन करून आरती पूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे आकाशवाणीच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह मनोज क्षीरसागर पुणे बिहार आघाडी बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीनं विधानसभा निवडणुकीसाठी बदलाव का संकल्प या नावानं संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे सत्तेवर आल्यास हजारो युवकांना रोजगार देण्याचं आणि नवे कृषी कायदे लागू न करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्यासह महा आघाडीतील इतर नेते उपस्थित होते चिराग पासवान बिहारच्या आगामी निवडणुकीनंतर जर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आपण भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एन डी ए मधून बाहेर पडू असा इशारा लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी दिला आहे ते आज पाटणा इथं वार्ताहरांशी बोलत होते आपल्या पक्षाला आगामी निवडणुकीत सत्ता मिळाली नाही तर आपण विरोधी बाकावर बसण पसंत करू पण नितीश कुमार यांचा पराभव करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे असंही पासवान म्हणाले

नीतीन गडकरी सल्ला महाराष्ट्रातील पूर स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वॉटर ग्रीडची स्थापना करण्याचा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे यामुळ दुष्काळी भागात पाणी उपलब्ध करून देणं आणि पूर व्यवस्थापन करणं सोयीचं जाऊ शकतं असं गडकरी यांनी म्हटलं आहे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना पत्रही लिहिलं असून राष्ट्रीय पॉवर ग्रीड आणि महामार्ग जाळ्याच्या धर्तीवर राज्यानं वॉटर ग्रीडची तातडीन स्थापना करावी अशी विनंती त्यांनी केली आहे राज्यात दरवर्षी पुरामुळं मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी होत असल्याचं गडकरी यांनी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे पुराचं पाणी एका नदी पात्रातून दुष्काळी भागातील दुसऱ्या नदीच्या पात्रात वळवणं ही या ग्रीडमागील संकल्पना आहे या ग्रीडच्या मदतीनं कृषी उत्पादन वाढून ग्रामीण आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे

न्यझीलंड निवडणक न्यूझीलंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी विजय मिळवला आहे

आर्डर्न यांनी कोरोना परिस्थीतीची धोरणीपणान हाताळणी केल्यान लोकांनी त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास व्यक्त करत त्यांच्या पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता दिली आहे

आंध्र प्रदेश छत्तीसगड चंडीगड गोवा हरियाना हिमाचल प्रदेश पुद्घेरी त्रिपुरा आणि जम्मू आणि काश्मीर ही निवड झालेली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत हवामान राजधानी दिल्लीमध्ये उद्या आकाश मोकळे राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबई आणि चेन्नई या महानगरांमध्ये मात्र वातावरण ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे